राष्टीय पंचायती राज्य दिवस आज पाळला जात आहे या निमित्तानं द्रद्रष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी देशभरातल्या ग्रामपंचायतींशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते गावं जिल्हे आणि देशानं मूलभूत गरजांसाठी स्वयंपूर्ण होण्याची गरज नमूद करताना आपल्या किमान गरजांसाठी कोणावर अवलंबून असे नये हीच शिकवण या परिस्थितीने दिली पंचायत व्यवस्था बळकट असल्यासलोकशाही बळकट होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला पूणे जिल्ह्यातल्या मेदनकरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियंका मेदनकर यांच्यासह देशभरातल्या अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी संवाद साधून कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी सर्व ग्रामपंचायतींनी केलेलं काम कौतुकास्पद असल्याचं सांगत पंतप्रधानांनी पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायती सरपंच तसंच ग्रामस्थांचं अभिनंदन केलं एकीकृत ई ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाईल एपचं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना आपापल्या विकास योजना तयार करणं तसंच त्या कार्यान्वीत करणं शक्य होणार आहे स्वामित्व योजनेलाही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी सुरुवात करण्यात आली मालमत्तेसंदर्भात असलेले संभ्रम या योजनेमुळे द्र होतील या संपत्तीच्या आधारे बँकेतून कर्ज घेणं सोपं होईल महाराष्ट्रासह सहा राज्यात ही योजना पथदर्शी प्रकल्प म्हणून चालवली जाणार आहे त्यात आवश्यक सुधारणा झाल्यावर संपूर्ण देशभरात ही योजना लागू केली जाईल दरम्यान पंतप्रधान येत्या सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक घेणार आहेत

लॉकडाऊनच्या काळातली पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबतची ही तिसरी बैठक असेल

त्यामुळे या व्यक्तीला आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार आहे त्यामुळे आता जिल्ह्यात एकही कोरोना विषाणू बाधित व्यक्ती नसल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली आहे दरम्यान वाशिम जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मिळत असलेली रक्क्म काढण्यासाठी नागरिकांनी बँकांसमोर आज सकाळपासून रांगा लावल्या आहेत कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गरीब कुटूंबाना या योजनेअंतर्गत मिळत असलेल्या लाभाचा फायदा घेण्यासाठी ही गर्दी होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप कुलकर्णी यांनी ही माहिती दिली

त्यापैकी सहा जणांचा चौदा दिवसांचा उपचार कालावधी पूर्ण झाला असून त्यांचे अहवाल नकारात्मक आले असल्याचं त्यांनी सांगितलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या मागणीचं निवेदन त्यांनी सादर केलं आहे टाळेबंदी दरम्यान बंद असणाऱ्या औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांचे वीज देयक पुढील तीन महिन्यासाठी स्थगित केलं आहे मात्र गरीब वीजग्राहक शेतकरी आणि कामगार कुटूंब टाळेबंदी नंतरही वीज देयक भरू शकणार नाही अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्यगरीब वीजग्राहक आणि शेतकऱ्यांकडील वीज देयक माफ करून राज्यातील जनतेला दिलासा देण्याची मागणी भोसले यांनी केली आहे

वाटप करण्यासाठी हजारो पाकिट धान्य आणि किराणा वस्तू विविध गावात रवाना करण्यात आल्या

वेस्टर्न महाराष्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे घेण्यात आलेल्या कोरोना नंतरचा भारत आव्हान आणि संधी या विषयावरच्या परिसंवादात ते बोलत होते